उद्योजकांना या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं

मुख्यमंत्र्यांनी ड्वीट करुन याबाबत माहिती दिली सोमवारपासून सुरू होत आलेल्या विधीमंडळ अधिवेशनापूर्वी उद्या रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्र्यांसह सदतीस मंत्री असून आणखी पाच मंत्र्यांचा समावेश करता येऊ शकेल दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल राज्यपाल सी विद्यासागर राव यांचीही भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली

विधानसभा नेतेपदी विजय वडेट्टीवार यांची तर उपनेतेपदी मोहम्मद आरीफ नसीम खान यांची निवड करण्यात आली आहे

या प्रकरणी मुंडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली

सरदार सरोवरातून वीज निर्मिती झालीच नाही महाराष्ट्रातून जनतेचं विस्थापन हे वीजनिर्मितीसाठीच झालं असल्याकडे पाटकर यांनी लक्ष वेधलं

मराठा समाजाच्या शिष्टमंडळासमवेत काल मुंबई इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते

मुंबईच्या तुलीप पांडे हिनं मुलींमधून तिसरा क्रमांक मिळवला आहे

साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ

यामध्ये शिंदे यांच्या शहर आत्महत्या करायचं म्हणतंय या काव्यसंग्रहाची तर सलीम सरदार मुल्ला यांच्या जंगल खजिन्याचा शोध या कादंबरीची प्रस्कारासाठी निवड करण्यात आली आहे

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामध्ये घेण्यात येणाऱ्या तांत्रिक ब्लॉक मुळे या गाड्या रद्द करण्यात आल्याचं रेल्वे विभागानं कळवलं आहे

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीनं आयोजित एक शेतकरी एक रोहित्र या योजनेच्या बीड जिल्ह्यातल्या श्भारंभ प्रसंगी त्या काल बोलत होत्या यासाठी एकशे अठ्ठयाऐंशी कोटी रुपये निधी मंजूर केला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली

यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करून दक्षता दाखवत धोक्याची घंटी वाजवल्यानं दरोडेखोरांनी गोळीबार केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सांगली जिल्ह्यात तासगांव विसापूर रस्त्यावर घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे

धनसिंह लोकेश शर्मा मनोहर नरवारिया आणि राजेंद्र चौधरी अशी त्यांची नावं असून त्यांच्यावरच्या आरोपांना आधार नसल्याचं सांगत न्यायालयानं जामीन मंजूर केला या प्रकरणातल्या अन्य नऊ आरोपींच्या विरोधात तपास यंत्रणांनी सादर केलेल्या प्राव्यांसंदर्भात न्यायालय विचार करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं

सोनपेठ तालुक्यातल्या सोनपेठ शिरशी खडका उखळी वडगाव आणि नरवाडी या गावातल्या शाळांचा यात समावेश आहे

जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली

यामुळे सारोळा शिंदेवाडी वाघोलीसह या परिसरातल्या गावांना जोडणारे रस्ते दुरुस्त होणार असल्याचं ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी सांगितलं

या विजयानं इंग्लंड ग्रणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहचला आहे